सरकारी तिजोरीचा विचार करूनच ही वचनं देण्यात आली आहेत त्यामुळे हा वचननामा खोटा ठरणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितलं विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघ्या आठवडाभराचा कालावधी राहिला असल्याचं प्रचाराची रणध्माळी सुरु झाली आहे आरोप प्रत्यारोप आणि पाठिंबा तसंच बंडखोरीसारख्या घटना प्रचार सभांच्या माध्यमातून पहायला मिळत आहेत

ते काल वाशिम इथं महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते गेल्या पाच वर्षांत युती काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामांची माहितीही दिली दरम्यान अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथंही मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार असल्याची कडाडून टीका त्यांनी यावेळी केली सरकार देत असलेल्या आश्वासनांना जनतेनं बळी पडू नये असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं महाआघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ काल आयोजित सभेत ते बोलत होते राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्या प्रश्नांची उकल काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीच करु शकते असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं बीड जिल्ह्यातल्या गेवराई आणि सोलापूर इथंही काल पवार यांनी प्रचारसभा घेतली

सोलापूर इथं बोलताना पवार यांनी शिवाजी महाराजांच्या नावानं सरकारनं खोटी आश्वासनं दिली असून अरबी समुद्रात एक वीटही उभी केली नाही असा आरोप केला निवडणूकीत समोर लढायला कुणीच नाही असं म्हणणारे मुख्यमंत्री राज्यभर सभा घेत का फिरतात असा प्रश्न त्यांनी केला

नड्डा यांची जाहीर सभा काल जालना जिल्ह्यात अंबड तसंच औरंगाबाद इथं रामनगर भागात सभा इथं झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रानं गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राला पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊन महाराष्ट्राचं भविष्य निश्चित करणारी निवडणूक असल्याचं ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर नड्डा यांनी यावेळी टीका केली सभेपूर्वी अंबड शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीत नड्डा यांनी सहभाग घेतला पुढचे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा दावा त्यांनी रामनगर इथं बोलताना केला लातूर जिल्ह्यातल्या देवणी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली सरकारच्या नव्या उद्योग धोरणात ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी गावातच उद्योग रोजगार निर्माण होईल यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार आकाश पाटील यांनी महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल नंदरबार इथं जाहीर सभा झाली आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं सांगतानाच त्यांनी आपल्या पक्षाच्या वचननाम्याचा प्नरुच्चार केला राष्ट्वादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी काल नाशिक शहरातल्या तीन मतदारसंघात सभा घेतल्या तर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असद्दीन ओवेसी यांची काल अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर इथं जाहीर सभा झाली त्यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली

वंचित बहुजन आघाडीन खऱ्या अर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण करुन जाती आधारित राजकारण करणाऱ्यांना उत्तर दिल्याचं ते म्हणाले वंचित बहजन आघाडी सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी मान्य केली जाईल अस आश्वासन त्यांनी लातूर इथं बोलताना दिलं माजी मंत्री दिलीप देशमुख यांनी काल लातूर इथं सभा घेतली गेल्या पाच वर्षात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळातल्या कामकाजामुळे प्रगतशील महाराष्ट्र दहा वर्ष मागे गेल्याचं ते म्हणाले

पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले तर औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी काल हर्सुल भगतसिंग नगर परिसरात प्रचार रॅली काढली होती

ते काल नाशिक जिल्ह्यातल्या सातपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी या सर्वच महिला असतील लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा या अनूषंगानं ही केंद्रं उभारली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे मात्र या केंद्रांमध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नये असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगानं दिले आहेत

नवमतदारांनी नेहमीच मतदान करावं आणि लोकशाहीला बळकट करावं अशी अपेक्षा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली

सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे हा प्रस्कार दिला जातो

शाल श्रीफळ गौरव पदक आणि पंचवीस हजार रुपये असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

भारताकडून रविचंद्रन अश्विननं चार तर उमेश यादवनं तीन गडी बाद केले

काल वाहन तपासणी दरम्यान सहा दुचाकी एक चारचाकी आणि दोन रिक्षा आशा एकूण नऊ वाहनचालकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं हिंगोली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी सांगितलं